मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातल्या जनतेशी समाजमाध्यमांवरून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

मात्र रेड झोनमधील निर्बंध अधिक कडक करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेल्या रेड झोनला ग्रीन झोन मध्ये आणणं हे मोठं आव्हान असून यासाठी जनतेनं विनाकारण रस्त्यांवर फिरू नये आणि नियमांचं काटेकोर पालन करावं आतापर्यंत पाळलेली शिस्त अजून कडकपणे पाळा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं पश्चिम महाराष्ट्रातल्या तसंच कोकणातल्या लोकांनीही आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी स्थलांतर करण्याची घाई करू नये आणि कोरोना विषाणूचे वाहक होऊ नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं

यामध्ये मुख्यमंत्र्यांसह विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे शशिकांत शिंदे रणजितसिंह मोहिते पाटील रमेश कराड प्रवीण दटके गोपीचंद पडळकर अमोल मिटकरी आणि राजेश राठोड यांचा समावेश आहे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची काल राजभवनात सदिच्छा भेट घेतली यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचं विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केलं

परीक्षार्थींनी मास्क वापरणं तसंच सॅनिटायझर सोबत ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे आपल्या पाल्याला कोणताही आजार होणार नाही याची काळजी पालकांनी घ्यावी असंही मंडळानं म्हटलं आहे

दरम्यान माजलगाव तालुक्यातल्या दोन जणांचे अहवाल बाधित असल्याचं प्राप्त झाल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी ही सांगितलं

हे कुटुंब परवा रात्री मुंबईहून गावी आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवलं होतं त्यामुळे त्यांचा इतर कोणाशीही संपर्क झाला नसल्याचं नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांनी सांगितलं

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक म्गळीकर यांनी काल सायंकाळपासून पुढील आदेशापर्यंत शेळगांव हे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे

जिल्ह्यात सध्या एकही बाधीत रुग्ण नाही

या सर्वांना काल रूग्णालयातून सुटी देण्यात आली

कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव आणि टाळेबंदीमुळे राज्याच्या पोलिस दलावर तणाव आला आहे या पार्श्वभूमीवर राज्यानं केंद्राकडे मनुष्यबळाची मागणी केली होती त्यानुसार या नऊ तुकड्या राज्यात पाठवण्यात आल्या आहेत कोरोना विषाणूचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यात या तुकड्या नियुक्त करण्यात आल्याचं ग्रहमंत्री देशमुख यांनी सांगितलं

सरकारनी जाहीर केलेली टाळेबंदी सर्वसामान्यांच्या हितासाठी उचलेलं योग्य पाऊल असून सरकारला सहकार्य करावं असंही त्यांनी म्हटलं आहे नाशिक जिल्ह्यात बाधितांचे प्रमाण कमी होत असून ही दिलासादायक बाब असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते

जिल्ह्यात एकूण बाधितांचा आकडा खूप मोठा असला तरी शासनाच्या नवीन नियमानसार रुग्णांना दहा दिवसांनंतरच घरी पाठवले जात असल्यानं रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचं त्यांनी सांगितलं

दपारी दोन वाजता ही रेल्वे रवाना होईल

ही रेल्वे दानापूर आणि आरा स्थानकावरही थांबणार आहे संचारबंदीच्या काळात तरुणांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे लातूरचे जिल्हाध्यक्ष राजक्मार सस्ताप्रे यांनी केली आहे

यासंदर्भात काल आदेश जारी करण्यात आले

संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी काल या बाबतचं पत्र औरंगाबाद इथं विभागीय आय़क्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे सुपूर्द केलं जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे मात्र असं असूनही या भागातले नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत

अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्क वापरावा तसंच शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केलं आहे

संबंधित वाहनधारकांनी आजपासून आपली वाहनं योग्य कागदपत्रे दाखवून एकमेकांमधील अंतराच्या नियमाचं पालन करत सोडवून न्यावीत असं आवाहन करण्यात आलं आहे

त्यांनी उमेदच्या मदतीनं बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन पिठाची गिरणी सुरू केली यामुळे संसाराला मोठा हातभार लागला आपल्या या यशाबद्दल सांगतांना त्या म्हणाल्या

लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातल्या पानगाव इथल्या व्यंकटेश जिंनीग प्रेसिंग मिल इथं शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री देशमुख बोलत होते पानगाव इथं कापूस खरेदी केंद्र सुरु झाल्यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं

मास्क न वापरता काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्याचे आदेश काल पालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी दले आहेत शहरात कोरोनाविषाणू बाधीत रूग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कर्तव्यावर हजर होण्याचे निर्देश आयुक्त लहाने यांनी दिले होते

कोरोना विषाणूचा वाढता प्रादर्भाव बघता गेल्या सोमवारपासून हे व्यवहार बंद करण्यात आले होते समितीच्या पाच बाजारांमध्ये भाजी खाद्यपदार्थ आणि मसाल्यांचा बाजाराला आजपासून सुरूवात झाली

लोहा इथंही तूर आणि हरभरा खरेदी सुरू करण्यात आली असून काल आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते या विक्रीचा शुभारंभ झाला परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या सारोळ बुद्रूक गावात अवैध दारू विक्रीला प्रतिबंध करत नागरिकांनी एका निर्मिती केंद्रावरची दारू आणि रसायन नष्ट केलं टाळेबंदी काळात दारूची दकानं बंद असल्यामुळं गावठी दारुचा व्यवसाय तेजीत आहे पोलिसांची वाट न बघता नागरिकांनीच ही कारवाई केली

या योजनेतून त्यांना एक एकर शेतात आंबा लागवडीसाठी दोन लाख अठरा हजार रूपये अनुदान मंजूर झालं आहे या आंबा लागवडीसाठी खड्डे खोदण्याचा आरंभ आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते झाला

पक्षाचे राज्य सचिव राम बाहेती यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली

सोलापूर इथं अडकलेल्या बिहार राज्यातल्या मज़रांना घेऊन ही बस औरंगाबादला येत होती जखमी कामगारांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

यावेळी आमदार सुरेश वरप्डकर स्वाभिमानी शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे नेते कॉमरेड लिंबाजी कचरे तसंच बैल गाड्या घेऊन आलेले शेतकरी आदिवासी आणि विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते

याबाबतचे एक निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आल

होनमाने यांना गडचिरोली इथं नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात वीरमरण आलं होतं